वीजबिल माफीसंदर्भात राज्य सरकार जनतेची फसवणूक करत आहे असा आरोप विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते महावितरणची वीज देयकं अव्वाच्या सव्वा आली असून त्यासंदर्भात भाजप सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा असल्याचं फडणवीस म्हणाले वीज देयक प्रकरणी सत्तारूढ तसंच विरोधी पक्षाच्या सदस्यांची समिती गठीत करण्याची मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे ते काल मुंबईत बोलत होते कोविड काळातल्या वीजदेयकांमध्ये सवलत देण्याचं जाहीर केल्यानंतर आता ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांना पूर्ण देयक भरावीच लागतील असं सांगितलं आहे हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा असल्याचा आरोप दरेकर यांनी केला

नवी दिल्लीतले सरकारी वकील सचिन पाटील यांनी हा अर्ज दाखल केला

त्यावेळी या अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल असं सूचित करण्यात आलं होतं मात्र अद्याप यासंदर्भात निर्णय झाला नाही म्हणून राज्य शासनाने काल चौथा अर्ज सादर केला

ते काल मुंबईत विधानभवनात वारीच्या नियोजनासंदर्भात वारकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते मर्यादित संख्येतल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिकी वारी करायला परवानगी द्यावी असा प्रस्ताव वारकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आला आहे वारीदरम्यान वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा उपलबध व्हाव्यात कायदा आणि सुरक्षा राखली जावी यासाठीही राज्य सरकार योग्य नियोजन करेल असा विश्वासही पटोले यांनी वारकऱ्यांना दिला वारीला जाण्यासाठी फड परंपरेच्या दिंड्यांसाठी वारकऱ्यांशी समन्वय साधून त्यांना एस टी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देशही पटोले यांनी संबंधितांना दिले मुख्यमंत्री पश्स्वास्थ्य योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी पुणे इथल्या पशुसंवर्धन आयुक्तालयात मध्यवर्ती कॉल सेंटर उभारण्यात येणार आहे पशुसंवर्धन आणि दग्धव्यवसात मंत्री सुनिल केदार यांनी ही माहिती दिली हे कॉल सेंटर उभारणीसाठी काल मुंबईत भारत फायनांस इन्ह्लजन लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून या केंद्राची कामं करण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं

या अध्यसन केंद्रात व्यंगचित्रकला साहित्य कला आदी अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा मुंबई विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचं सामंत यांनी सांगितलं

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं वारवार हात ध्रणं आणि एकमेकांत सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केलं आहे

राव यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका त्यांच्या पत्नी हेमला यांनी न्यायालयात दाखल केली होती

कदम यांनी पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून तो दुर्दैंवी असल्याची प्रतिक्रिया कदम यानी दिली आहे

अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय समाज कल्याण मंडळाचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं होतं सिन्हा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दख व्यक्त केल आहे

यानुसार बँकेला परवानगी शिवाय कोणतेही कर्ज वाटप करता येणार नाही जुन्या कर्जांचं नूतनीकरण तसंच कोणतीही गुंतवणूक करायला देखील निर्बंध घालण्यात आले आहेत

दरम्यान या बँकेत गृंतवणूक केलेली रक्कम परत देण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं प्रस्थापितांविरोधात वंचित उमेदवाराला संधी दिली असल्याचं आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते ज्यांना त्यांच्यावर अन्याय झाला असे वाटत असेल त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहावे आम्ही त्यांना न्याय देऊ असं आंबेडकर यावेळी म्हणाले या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं नागोराव पांचाळ यांना उमेदवारी दिली आहे

विलास तांगडे यांनी विभागातल्या पदवीधरांच्या अकराशे समस्या मांडल्या आहेत निवडण्कीतल्या इतर उमेदवारांना या समस्यांवर चर्चा करण्याचं आव्हान तांगडे यांनी दिलं आहे प्राध्यापक भरती पदवीधर ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न मराठा धनगर इतर मागासवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातल्या पदवीधरांना शिष्यव्रत्ती मराठा समाजातल्या तरुणांना फेलोशिप आदी प्रश्नांकडे तांगडे यांनी लक्ष वेधलं आहे

नामदेव सूर्यभान सवंडकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे

या महोत्सवाच्या संगीत सभेत प्रसिद्ध गायक क्रष्णा बोंगाणे आणि अंकिता जोशी हे दिवंगत शास्त्रीय गायक पं जसराज यांना संगीतमय श्रद्धांजली म्हणून जसरंगी जुगलबंदी सादर करणार आहेत

शिक्षक तसंच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेत येण्यापूर्वी कोरोना विषाणू चाचणी करून घेणं अत्यावश्यक आहे यासाठी जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय महापालिका रुग्णालय याठिकाणी चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीनं शिक्षकांची मोफत चाचणी करण्यात येत आहे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत इथले माजी आमदार मुंजाजीराव जाधव यांच्या पत्नी निर्मला जाधव यांचं काल निधन झालं